परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहीती दिली

वैमानिकही बेपत्ता असल्याची माहीती कुमार यांनी दिली

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉचे प्रमुख गुप्तचर विभागाचे प्रमुख गृहसचिव आणि त्विर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

याअंतर्गत नौदलाच्या प्रशिक्षणाथी सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी तीन जहाजांची खरेदी केली जाणार आहे या जहाजांवर कॅडेडसना रुग्णालयाच्या सेवा मानवसेवा शोध कार्य आपत्तीग्रस्त नागरिकांची सुटका करणं तसंच आपत्ती व्यवस्थापन याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे

सुरक्षा दलानं त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा साठा जप्त केला

त्यात पुलवामा हल्ल्यातले प्रमुख संशयित आणि जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मुदस्सीर अहमदखान आणि सज्जाद भट यांच्या घरांचा समावेश आहे

नागरी वाहतुकीसाठी बंद ठेवलेले काही विमानतळ आता पूर्ववत सुरु केले असल्याची माहिती नागरी उड्डाण वाहतूक महासंचालनालयानं दिली आहे भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यांच्या नंतर उद्गवू शकणा या परिस्थितीचा विचार करता आज सकाळपर्यंत श्रीनगर जम्मू लेह पठाणकोट अमृतसर गग्गल आणि भुंटर क्षेलं विमानतळ सुरक्षेच्या कारणास्तव नागरी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते

बैठकीनंतर काढलेल्या एका संयुक्त निवेदनात पुलवामा क्विं झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करुन भारतीय हवाईदलानं केलेल्या प्रतिहल्ल्याची प्रशंसा केली आहे संकुचित राजकीय फायद्यांपेक्षाही राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची असून सैन्यदलाच्या जवानांच्या बलिदानांचा उपयोग करुन सत्ताधारी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप या पत्रकात केला आहे आपल्या भूमीवरुन कारवाया करणा या दहशतवादी गटांविरुद्ध पाकिस्ताननं ठोस कारवाई करावी असे ठाम निर्देश अमेरिकेनं पाकिस्तानला दिले आहेत अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माकि पॉम्पिओ यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला भारतविरोधी कारवाई टाळण्याचा सल्ला अमेरिकेनं पाकिस्तानला दिला आहे पॉम्पिओ यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशीही दूरध्वनीवरुन संवाद साधला

आपली दहशतवादविरोधी भूमिका पुन्हा एकदा मांडत भारत रशिया आणि चीन या देशांनी म्हटलंय की जहालमतवाद्यांच्या गटाला पाठिंबा देणं किवा त्यांच्या राजकीय भूराजकीय हित साधण्यासाठी वापर करणं या गोष्टींना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देता येणार नाही

देशातल्या तरुणांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना नव भारताच्या निर्मितीत कळीची भूमिका बजावली पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

युवा संसद पुरस्कारांमध्ये नागपूरच्या ब्वेता उमरेला प्रथम पुरस्कार मिळाला

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत तो सादर केला

केंद्रीय अन्वेषण संस्थेनं रेल्वेभरती घोटाळ्यात पाहिजे असलेल्या एका फरार आरोपीला आज अटक केली

आज नवी दिल्ली ें झालेल्या कौटील्य सहभागीता कार्यक्रमात ते बोलत होते भारत हा शांतताप्रिय देश आहे परंतू सहनशक्तीची एक सीमा असते भारत कमकुवत नसून भारताच्या सुरक्षेला आणि एकात्मतेला धोका पोहोचवणा या धमक्यांना भारत सडेतोड उत्तर देईल असं नायडू यांनी यावेळी म्हटलं आहे

स्वच्छ गंगा मोहिमेसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते

या संबंधातल्या एका नवीन पोर्टलचं उद्घाटन आज नवी दिल्लीत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळयाच्या तपासात माफीचा साक्षीदार होण्याची मागणी या प्रकरणातला एक आरोपी राजीव सक्सेना यानं आज दिल्लीच्या न्यायालयाकडे केली त्याच्या मागणीवर न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाकडुन उत्तर मागवलं असून या प्रकरणाची सुनावणी उद्या घेण्याचा निर्णय दिला

नेपाळचे पर्यटन आणि हवाई वाहतूकमंत्री रवींद्र अधिकारी आणि अन्य सहा जणांचा आज हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यु झाला तापेलजुंग जिल्हयात आज दुपारी ही दुर्घटना घडली नेपाळचे प्रधानमंत्री के

हेलिकॉप्टरमधल्या सातही जणांचे मृतदेह सापडले असल्याची माहीती नेपाळ पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिली आहे